मिशेल ऑगस्टा वेस्टलँड हेलीकॉप्टर खरेदी व्यवहारातील मध्यस्थ खिश्वन मिशेल याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे

मोदी सोलापर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या नऊ जानेवारीचा सोलापूर दौरा निश्वित झाला आहे सोलापूरच्या इंदिरा गांधी पार्कवर जाहीर सभा होणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच घरकूल योजनेचा शुभारंभ होणार आहे

या समितीत खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे

भाजपा राणे जवळिकीला शिवसेनेच्या असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या या नियुक्तीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत अमित शहा लातर भाजपानं काल लातूरमध्ये निवडणुकीचं रणशिंग फूंकलं लातूर उस्मानाबाद नांदेड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदार संघातील बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संघटनमंत्री विजयराव प्राणीक प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे लातूरचे संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर खासदार डॉ सुनिल गायकवाड यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माहेबरी समाजातील नवउद्योजक युवकांनी हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जोधपूर इथं केलं राजस्थानातील जोधपूर इथं चार ते सात जानेवारी दरम्यान माहेबरी महाकृभ हे माहेश्वरी समाजाचं आंतरराष्टीय महाअधिवेशन होत आहे या अधिवेशनात ते काल बोलत होते

साहित्य संमेलन नयनतारा सहगल यवतमाळला होणार्यान आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना आता साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या उद्घाटनपर भाषणाचा लाभ होणार नाही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिक का असा अतर्क्य प्रश्न उपस्थित करत काही मंडळींनी संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिल्यानं संयोजन समितीनं नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून त्यांना दिलेलं निमंत्रणच रद्द केलं आहे त्या आता संमेलनाला येणार नाहीत असं संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक रमाकांत कोलते यांनी काल प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे या संदर्भातली माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना देण्यात आल्याचंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे तणावाच्या सद्य परिस्थितीत मी आपली बाजू समजू शकते पण झाल्या प्रकाराबद्दल खंत वाटते असं उत्तर सहगल यांनी संयोजन समितीला दिलं असून संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान सहगल यांना बोलावण्याचा आणि नंतर निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय स्थानिक संयोजन समितीचाच असुन त्याच्याशी महामंडळाचा संबंध नाही महामंडळ लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदरच करते असा खुलासा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे यवतमाळ साहित्य संमेलन एकीकडे साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांवरून दुष्काळी परिस्थिती असताना होत असलेल्या खर्चावरून वाद उद्भवत असताना स्थानिक साहित्यप्रेमी यवतमाळकरांचा उत्साह कमी नाही साहित्यनगरी सजते आहे त्यासाठी कलावंत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत त्या बाबतचा हा वृत्तांत चित्रकला आणि काव्याचा सुरेख संगम यवतमाळ सहरातल्या भिंतीवर दिसू लागला आहे त्याचं श्रेय जातं स्थानिक चित्रकला आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना

या प्रथदिंडीच्या मार्गावरील नगर भवन शहर पोलीस स्थानक तहसिल कार्यालय रेडक्रॉस भवन आणि इतर खाजगी भितींवर नावाजलेल्या कवींच्या कविता भावार्थावर आधारित चित्रासह साकारण्याच काम या विद्यार्थ्यांनी हाती घेतलं आहे

संत ज्ञानेश्वरांच्या इवलेसे रोप लावियले दारी सारखी कवनं या भिंतींवर चित्ररुपात साकारली आहेत

सुरेश भट आहेत सावित्रीबाई आहेत कवी बी आहेत अशी काव्यानुभुती घेत यंदाच्या साहित्यसम्मेलनातली ग्रंथ दिंडी पुढे सरकणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन प्राची गावस्कर

गृह आणि वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी काल ही माहिती दिली राज्यात काल सर्वत्र पत्रकार दिन साजरा करण्यात आला पत्रकारांचे सत्कार पुरस्कार वितरण परिसंवाद व्याख्यानांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे सिंधूर्ग हा बाळशास्त्रींचा जिल्हा तिथल्या पत्रकारदिन समारंभाचा हा वृत्तांत सिंधुद्र्ग जिल्हा पत्रकार संघ आणि दोडामार्ग पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग तालुक्यात तळकट इथं वनविभागाच्या वनबागेत निसर्गाच्या सान्निध्यात पत्रकार दिन आणि प्रस्कार सोहळा सिंधुदर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पत्रकार विजय पालकर के

गावडे प्रशांत हिंदळेकर आणि भगवान लोके या पत्रकारांना केसरकारांच्या हस्ते जिल्हा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचही वितरण करण्यात आलं गोव्यातले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी आजच्या पत्रकारितेसमोरील आव्हानं या विषयावर मार्गदर्शन केलं या पत्रकार दिन सोहळ्याला जिल्ह्यातले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या काव्य गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्र्गह्न निलेश जोशी वारकरी महाअधिवेशन वाशिम संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनाला काल वाशिम इथं सुरुवात झाली या अधिवेशनाचं उद्घाटन अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते झालं अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज महाराज जाधव आहेत प्रारंभी शेतकऱ्यांच्या विविध प्रशांवर मंथन झालं शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी वारकरी टाळकरी यांनी एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली संभाजी भिडे जालना शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या जालन्यात काल झालेल्या कार्यक्रमादरम्यान बहजन संघटनांनी घोषणाबाजी केली या वेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला

स्पर्धेचा निकाल केंद्र सरकारनं नुकताच जाहीर केला आहे

आजचा शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे अद्याप सुरु झालेला नाही त्यामुळे उपाहारापर्यंतचा दिवस वाया गेला आहे हवामान थंडी उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचं वृत्त आहे उत्तरेतले गार वारे मैदानी भागातून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दाखल होऊ शकतात